भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी केंद्रीय सांस्कृतिक कामकाज मंत्री प्रह्नाद सिंग पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते

अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज भारताच्या प्रगतीच्या पाऊलखुणा चंद्रापासून मंगळापर्यंत सर्वत्र उमटल्या आहेत भारताच्या सामर्थ्याची क्षमतेची आणि प्रतिभेची संपूर्ण जगभरात प्रशंसा होत आहे कोरोनाच्या संकट काळात इतर अनेक देशानाही भारतानं मदत केली कोरोनावरील लसीच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर असल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्यप्राप्तीच्या या देशव्यापी अमृत महोत्सवी सोहळ्यात लोकसहभाग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे जनतेनं आपल्या नाविन्यपूर्ण विचारांसह पूढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते काल अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तयार केलेल्या विशेष वेबसाइटचं उद्घाटनही झालं लोक विशेषतः युवा पिढी या वेबसाईटवर व्हिडीओ फोटो प्रसारित करू शकतात आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर इन्क्यूबेटरचा प्रारंभही यावेळी झाला साबरमती आश्रमात एक चरखा ठेवण्यात आला आहे आत्मनिर्भर भारत या विषयाशी संबंधीत प्रत्येक ट्वीट केल्यानंतर हा चरखा एक फेरा पूर्ण करणार आहे त्यामुळे स्थानीक उत्पादनांची खरेदी करा आणि व्होकल फॉर लोकल हा हॅशटॅग प्रसारित करून हा चरखा फिरता ठेवा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक कामकाज मंत्री प्रह्नाद सिंग पटेल यांनी यावेळी केलं देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन केलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं आणि त्याचं सुराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मृख्यमंत्र्यांनी केलं स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं केवळ न्रतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारं स्मारक करावं असं सांगत इतिहास जिवंत ठेवणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपले कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध नारायण सिंग दिवंगत पायलट सचिन राणे यांच्या पत्नी माधवी राणे हवालदार मधुसुदन सुर्वे युवा गिर्यारोहक भाव्या कार्तिकेय यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला गेला वध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सूतमाळ अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सायकल यात्रेला हिरवा झेंडा दाखवला यात्रेचा समारोप आश्रमात बापू कुटीत झाला

पूण्यातल्या आगाखान पॅलेस इथेही काल हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं

अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे युवा पिढीला स्वातंत्र्य चळवळीचं महत्त्व आणि स्वातंत्र्य सेनानीचं बलिदान याविषयी माहिती मिळेल असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी एका प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्राचा हिरक महोत्सव साजरा करत असताना सर्वांगसूदर बलशाली आणि यशवंतराव यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारीही आपल्याकडे आली आहे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण एकजूटीने प्रयत्नशील राहू असं मुख्यमंत्र्यानी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या विधान भवनातल्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

दरम्यान वाढता कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नागपूर औरंगाबाद पाठोपाठ आता पुण्यातही निर्बंध वाढवण्यात आले आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काल याबाबत निर्णय घेण्यात आला पूण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली

त्यानंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत शुक्रवारी या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल असं सांगितलं होतं त्याप्रमाणे काल ही तारीख जाहीर करण्यात आली

तर आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघ्रकथासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे मराठीसाठी सतीश काळसेकर वसंत आबाजी डहाके आणि डॉक्टर निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले

यामध्ये सात कविता संग्रह चार उपन्यास पाच कथा संग्रह दोन नाटकं एक संस्मरण आणि एका महाकाव्याचा समावेश आहे

विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत असलेला हा गट सध्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय ऐकूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी रमेश कदम यांच्याकडून रासायनिक प्रक्रियेने तयार होणाऱ्या खाद्य मालाला वैतागलेल्या नागरिकांसाठी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर शेतकरी गटाने नवीन पर्याय उपलब्ध केला आहे सत्व टिकवून ठेवणाऱ्या जात्यावरच्या डाळी हृदयाला मजबूत करणारे आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे ओमेगा थ्री प्रकारातील बेसन पीठ बाजारात आणलय चना बेसनासोबतच जवस आंबाडी जीरा यांचे बेसन पीठ व चकाकी नसलेल्या पण शुद्ध चवदार जात्यावरच्या डाळी उत्पादित केल्यात हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयाचे अधीक्षक श्री लोखंडे यांनी या शेतकरी मंडळास मदतीचा हात दिला आहे विकेल ते पिकेल या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत जिल्हा कृषी कार्यालयासमोर त्या शेतकरी मंडळाने डाळी बेसनाची स्टॉल थाटलंय त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगात पारंपारिक धान्य उपलब्ध करून आरोग्यासाठी आणि नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम लाभदायक ठरेल

कर संकलन सोलापूर पालिकेच्या कर संकलन आणि आकारणी विभागाच्या वतीनं मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील एका कारखान्याच्या थकबाकीसाठी महापालिकेने ढोल ताशाच्या गजरात जप्तीची अनोखी कारवाई केली तसंच दोन नळ जोडण्या तोडल्या मिळकत कर न भरल्यास प्रथम नळ जोडण्या तोडून त्यानंतर त्यांच्या घरावर जप्ती करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे राणा जगजीत सिंह सोलापूर तूळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाच्या कामासाठी राज्य सरकारनं निधी न देता विधानसभेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी आपण परिवहन मंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत दिली

मासेमारी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे हैराण असलेल्या पारंपरिक मासेमारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे सिंधूर्द्गच्या अखिल महाराष्ट्र मासेमार कृती समितीतर्फे काल पासून मालवण इथल्या सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बेमूदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे

आदिवासी वसतिगह राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बालवाडीपासून शिक्षण देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री के

विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे भाषा लोक चळवळीची साद जनमनाची या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आले होतं यावेळी संत ज्ञानेश्वरापासून ते संत रामदास स्वातंत्र्यवीर सावरकर संत गोरा कुंभार संत तुकाराम ज्येष्ठ लेखिका दूर्गा भागवत पुलं देशपांडे जीए कुलकर्णी कवी ग्रेस यांच्यापर्यंत झालेला प्रवास नाट्य कविता आणि गीताच्या माध्यमातून उलगडला मराठीचा उगम कसा झाला पसायदानातील पसा हा शब्द कुठून आणि का आला भारताच्या स्वातंत्र्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान इथपासून पुलं देशपांडे यांनी मराठीला कसं समृद्ध केलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना मिळाली

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान लखनौ इथं झालेला महिलांचा तिसरा एकदिवसीय सामना मात्र काल डकवर्थ लुइस नियमांनुसार दक्षिण अफ्रिका संघानं जिंकला

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली

हवामान राज्यात उद्या सकाळपर्यंत कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही दक्षिण कोकळ दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार